सध्या अस्तित्वात असलेले अनुसूचित जाती जमाती आणि अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं या आर्थिक आरक्षणाचा लाभ हिंदू मुसलमान शिख या सर्व धर्मीयांना होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं हे विधेयक न्यायालयीन आढाव्यात टिकणार नाहीत ही भिती योग्य नाही कारण यासाठी घटना दुरुस्ती केली जात आहे आणि ती रद्द करता येणार नाही असं ते म्हणाले काँग्रेसचे नेते केव्ही थौमस यांनी या विधेयकावरील चर्चेची सुरुवात केली या विधेयकामागील आरक्षणाच्या संकल्पनेला आपल्या पक्षाचा विरोध नाही काँग्रेस पक्ष पाठींबा देतो परंतु ज्या पद्धतीने हे विधेयक आणले जात आहे त्यावरुन सत्तापक्षाच्या प्रामणिकपणावर प्रश्नचिन्ह उमटते हे विधेयक पुरेसा अभ्यास आणि तयारी न करताच आणल्याचे त्यांनी सांगितलं या चर्चेत भाग घेताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या विधेयकाने सर्वांना समान संधीचे तत्व उचलून धरले जात असल्याचे सांगितले

विरोधी पक्षीय सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध दर्शवला

नव्या विधेयकानं या तीन देशातील सहा धार्मिकांना ही अट केवळ सहा वर्षे इतकी शिथील होणार आहे काँप्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी हे विधेयक समितीला पाठवावे अशी मागणी केली तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांनीही मागणी केली नंतर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी निषेध नोंदवत सभात्याग केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी साडेदहा वाजता इंदिरा गांधी स्टेडियमवर त्याचं आगमन होणार आहे विविध विकास कामांच ते भूमिपूजन करतील

यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हर्जीत सिंह गिरी उपस्थित राहणार आहेत

महापालिकाआयुक्त अजोय मेहता यांच्याशी बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी झालेली चर्चा निष्फळ ठरली देशातल्या दहा राष्ट्रीय कामगार संघटनांसह विविध क्षेत्रातल्या कर्मचा यांच्या संघटनानी गेल्या दोन दिवसांपासून संप पुकारला असून सरकारची धोरणं ही कामगारविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संपामध्ये बँका टपाल आणि विमा कंपन्यांचेही कर्मचारी सहभागी झाले आहेत महावितरण महाजेनको आणि महापारेषण मध्ये होत असलेल्या पूनर्रचनेविरोधात या तीनही विभागातल्या अधिकारी आणि कर्मचा यांनी पुकारलेल्या तीन दिवसाच्या लाक्षणिक संपाचा आज दुसरा दिवस आहे आकाशवाणीची बातमीपत्रं खाजगी एफ एम वाहिन्याद्वाराही आजपासून सुरु झाली आहेत माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज दुपारी नवी दिल्ली इथं आयोजित समारंभात याचा प्रारंभ केला यामुळे सरकारी बातमीपत्र सामान्य नागरिकांना कोणत्याही खाजगी वाहिनीवरसुधा ऐकता येतील ही अत्यतं आनंदाची बाब आहे असं माहिती प्रसारण मंत्री राजवर्थन राठोड यांनी यावेळी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आकाशवाणी हे सर्वात मोठं जनमाध्यम असल्यानं हे एक सकारात्मक आणि स्वागताह पाऊल आहे देशातल्या पन्नास टक्के लोकांपर्यंत आकाशवाणीचं एफ एम प्रसारण पोचतं असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमामुळे नभोवाणीला पुन्हा लोकप्रियता प्राप्त झाली आहे असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयानं आज अलोक वर्मा यांना सीबीआयचे प्रमुख या पदावर पुन्हा रुजू करायला सांगितलं आहे दिल्ली विशेष पोलिस अस्थापन कायद्यांतर्गत नेमण्यात आलेली समिती या प्रकरणाचा नव्यानं विचार करणार असून समितीचा अहवाल येईपर्यंत वर्मा कोणताही मोठा धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल कराराची चौकशी करणार होते म्हणून त्यांना रातोरात पदावरुन हटवण्यात आलं होतं असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे त्यांच्या पुन्हा या पदावर येण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे आता या प्रकरणी न्यायाची आशा निर्माण झाली आहे असंही त्यांनी सांगितलं आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या मानांकनात चेतेश्वर पुजारानं तिसरं स्थान पटकावलं आहे ऑस्ट्रेलियात भारतानं मिळवलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी मालिका विजयानंतर त्यांला मालिकावीराचा किताब मिळाला त्यामुळे त्यांचं मानांकनात वाढ झाली आहे

या सामन्यांतल्या राखीव खेळाडूंना तसंच संघाला मदत करणा या कर्मचा यांना साडे सात लाख रुपयांचं तर प्रशिक्षकांना प्रत्येकी पंचवीस लाखांचं बक्षीस जाहीर करुन बीसीसीआयनं क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारताच्या भेटीवर आलेल्या नॉर्वेच्या प्रधानमंत्री एर्ना सोलबर्ग यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली या चर्येत परस्पर सहकार्याशी संबंधित मुद्यांवरची आजवरची प्रगती आणि विविध क्षेत्रांमधली भविष्यातली भागिदारी या विषयांवर चर्चा झाली दोन्ही नेत्यांमधली चर्चा संपल्यानंतर परस्परांमधला व्यापार वाढावा यासाठीचे अनेक करारही केले जाणार आहेत जम्मू कश्मिर आणि इतर भागातले दहशतवादी फेसबुक व्हॉटसअप सारख्या समाज माध्यमांचा वापर करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत मान्य केलं सरकार आपल्या यंत्रणांच्या माध्यमातून गुन्हे शोधून काढण्याचा आणि ते रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृह राज्यमंत्री हसंराज अहिर यांनी आज लोकसभेत सांगितलं

केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी राज्यसभेत आज एका लिखीत प्रशाला उत्तर देताना ही माहिती दिली डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे युआयडीएआयचे माजीअध्यक्ष नंदन नीलकणी या समितीचे अध्यक्ष आहेत राज्यसभेत आज उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळातल्या कथित खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं घातलेल्या छाप्यांवरुन विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्लीत अॅस्ट्रेलिया आणि स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली दिल्लीतल्या रायसन संवाद कार्यक्रमासाठी हे मंत्री भारताच्या दौ यावर आले असून या संवाद कार्यक्रमात सुषमा स्वराज या विशेष भाषण करणार आहेत